बहुमतासाठी शिवसेनेची धावपळ काँग्रेस राष्ट्रवादीची भूमिका गुलदस्त्यात

राज्यात सर्वत्र थंडीची चाहल सत्ता राज्यात सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर कालचा रविवार वेगवान घडामोडींचा ठरला विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवलेला पक्ष भाजप आणि महायुतीतील त्यांचा भागीदार शिवसेना यांच्यातील मुख्यमंत्री पदासाठीचा तिढा न सुटल्यानं अखेर भाजपनं सत्ता स्थापन करण्यास असमर्थ असल्याचं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सांगितलं लोकांनी यूतीसाठी जनादेश दिला होता परंतू शिवसेनेनं सत्ता स्थापनेसाठी सहयोग न दिल्यामुळं यूतीचं सरकार स्थापन करणं शक्य नाही असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर बातमीदारांना सांगितलं त्यानंतर सर्वाधिक जागा मिळवलेला द्सऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केलं आहे

कॉप्रेस आणि राष्ट्रवादी कॉप्रेसच्या मदतीन सत्ता स्थापनेसाठी प्रयत्नशील असलेल्या शिवसेनेला आज संध्याकाळी साडेसात पर्यंत राज्यपालांनी मुदत दिली असून त्यामुळे आजचा दिवस निर्णायक ठरणार आहे शिवसेना नेते खासदार संजय राऊत आज राष्ट्रवादी कॉप्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉप्रेस पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत दरम्यान या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काल कॉप्रेस नेत्यांची जयप्र इथं बैठक झाली कॉप्रेस विरोधी पक्षाच्या बाकावरच बसणार असून याबाबत पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेतील असं महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे आणि अशोक चव्हाण यांनी सांगितल कॉप्रेस नेते आज दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेणार आहेत राष्ट्रवादी कॉप्रेसनं अद्याप याविषयी कोणताही निर्णय घेतलेला नाही शिवसेनेनं आधी भाजपच्या नेतृत्वाखालील एन डी ए मधून बाहेर पडावं सरकार स्थापनेघा रीतसर प्रस्ताव पक्षाकडे सादर करावा त्यानंतर त्यावर विचार केला जाईल असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी काल मुंबईत सांगितलं सरक्षा अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर शांतता आणि सलोखा राखण्यासंदर्भात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी विविध धार्मिक नेत्यांसोबत काल बैठक घेऊन चर्चा केली या बैठकीमुळं सर्व समुदायांमध्ये सलोखा आणि बंधूत्वाची भावना राखण्यासाठी संवाद बळकट करण्यात मदत होईल अशी भावना धार्मिक नेत्यांनी व्यक्त केल्याचं एका संयूक्त निवेदनात म्हटलं आहे

जावडेकर हरियानात पानिपत इथं नवीन ट्रजी इथेनॉल कारखाना स्थापन करण्यास इंडीयन ऑईल कॉर्पोरेशनला पर्यावरणात्मक मंजूरी देण्यात आली आहे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल ही घोषणा करताना सांगितलं की पर्यावरणदृष्ट्या अनुकूल उत्पादनांना चालना देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा हा भाग असून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट करण्यासाठी देखील याचा लाभ होणार आहे चामडी प्रक्रिया लोखंड आणि पोलाद तसंच कॉफी उद्योगातील संबंधितांसोबत सल्लामसलत आणि तज्ञांचा सल्ला घेऊन पर्यावरणात्मक मानदंड सुधाऱण्यात आले असल्याचंही जावडेकर यांनी सांगितलं जिओ मॅपिंग मोठ्या शहरांमधील वाढत्या अतिक्रमणाना रोखण्यासाठी राज्यातील सर्व प्रमुख शहरांचे जिओ मॅपिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात दिलेल्या एका निवाड्याच्या आधारे ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण्याच्या सूचना संबंधित महापालिकांना देण्यात आल्या आहेत पूणे शहराच्या काही निवडक भागात पथदर्शी प्रकल्प म्हणून राबवण्यात आलेल्या जिओ मॅपिंग मुळ सुमारे तिनशेहून अधिक अनधिकृत बांधकामे सापडल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं

जिल्ह्यातला कोणताही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहू नये यासाठी दक्षता घेतली जात असून पंचनामे करताना शासकीय कर्मचारी हलगर्जीपणा करत असल्यास त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनानं दिला आहे

इंदूर पुणे महामार्गाची दुरावस्था झाली असून खड्डे चुकवितांना चालकाये नियंत्रण सुट्रन बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेल्याने हा अपघात झाला जखर्मीना मनमाडच्या उपजिल्हा रुणालयात दाखल करण्यात आले

हे बॉम्ब शोधून निकामी करण्याचं काम सातारा पोलिसांच्या बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने केले

नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावमध्येही यानिमित्त जश्रे ईद ए मिलाद या मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं या मिरवणुकीचं हे शंभरावं वर्ष होतं गडघिरोलीतल्या देसाईगंज इथं जामा मशिदीत शीख बांधवांनी मुस्लीम बांधवांना मिठाईचं वाटप करून बंधुत्वाचा संदेश दिला संस्कृत भारती संमेलन नवी दिल्लीत सुरु असलेल्या संस्कृत भारती विश्व संमेलनात प्राचीन संस्कृत भाषेतील संशोधन सिद्वांत आणि कल्पना याविषयी चर्चा करण्यासाठी देश विदेशातील हजारो प्रतिनिधी सहभागी झाले आहेत अशा प्रकारची ही पहिलीच जागतिक परिषद आहे या परिषदेत मोठ्या प्रमाणात संस्कृत भाषेतील पुस्तकं आणि हस्तलिखितं प्रदर्शित करण्यात आली आहेत

या सत्रात संगीतकार राहुल रानडे यांनी नाटकातील संगीत या विषयावर मुलाखत दिली तर दुसऱ्या टप्प्यात नेपथ्य या विषयावर शाम भुतकर यांची मुलाखत राज काझी यांनी घेतली रानडे यांनी आपल्या मनोगतात नाटकाला संगीत कसं प्रभावशाली बनवतं याची अनेक उदाहरणं देत नाटकातील संगीताचे महत्व सांगितलं तर शाम भूतकर यांनी आपल्या मुलाखतीत नेपथ्य कसं असावं हे सांगत नेपथ्य साधं आणि सोपं देखील असू शकतं हे लक्षात आणून दिलं शेषन माजी मुख्य निवडणूक आयूक्त टी एन शेषन यांचं काल हृदय विकाराच्या धक्क्यानं चेन्नई इथं निधन झालं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी शेषन यांच्या कारकीर्दीचा गौरव करुन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे

हवामान राज्याच्या बह्तांश भागात आता थंडी जाणवू लागली आहे